महाडमध्ये काल झालेल्या श्रारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू आठ जण जखमी मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआर नं आज ही माहिती दिली राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता पाच लाखाच्या वर पोचली आहे

या उपचार पद्धतीचे प्राथमिक निष्कर्ष अद्यापही अपुरेच असून निर्णायक ठरलेले नाहीत त्यामुळे त्यावर आणखी कसून अभ्यास होणं आवश्यक आहे असं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं अमेरिकेत प्लाइमा उपचार पद्धतीचा नियमित उपयोग करायला काल मान्यता दिली या पार्श्वभूमीवर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या कोरोनाच्या संकटात विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणात प्रधानमंत्र्यांनी स्वत हस्तक्षेप करावा अशी मागणी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे कोरोनाच्या संकटात धोका टाळण्याच्या दृष्टीनं देशातले बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत तर दुसरीकडे अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं मात्र व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचं नियोजन करत आहेत असं त्यांनी नमूद केलं आहे जगभरात जिथं जिथं शाळा महाविद्यालयं सुरू करण्यात आली तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले याकडेही आदित्य ठाकरे यांनी या पत्रात लक्ष वेधलं आहे

जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून अनेक वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली

केंद्र सरकारची एक देश एक बाजार योजना राज्य सरकारनं नुकतीच लागू केली या योजनेनुसार अन्नधान्याची विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणं बंधनकारक नाही यामुळे मार्केट यार्डातल्या विक्रीवर परिणाम होत असून शिवाय व्यापाऱ्यांना एक टक्का अधिभार भरावा लागत आहे याच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापार्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या व्यापारी वर्गाला आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार रद्द करावा ही व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे

महाडमध्ये काल कोसळलेल्या तारीक गार्डन या शिरतीच्या ढिगाऱ्याखालून नुकतंच एका लहान मुलाला जिवंत बाहेर काढलं असून त्यामुळे वाचलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे आतापर्यंत दोन जणांचा बळी गेला असून आठ जण जखमी झाले आहेत

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी अपघाताच्या ठिकाणाला भेट देऊन बचाव कार्याची माहिती घेतली या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तारीक गार्डन या शिरतीचा बिल्डर तसंच अर्किटेक्टसह पाच जणांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बिल्डर फारुक काझी आणि यूनुस शेख दोघंही फरार आहे दरम्यान महाड खिल्या या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेत आपले प्राण गमवावे लागलेल्या लोकांबद्दल आपल्याला आत्यंतिक दुःख असून जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत मृतांना आदरांजली अर्पण केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दूर्घटनेबद्दल दूःख व्यक्त केलं आहे यामध्ये मरण पावलेल्यांच्या प्रती आपण संवेदना व्यक्त करीत असून जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केवळ ठिरनेट कनेक्शन नसल्यानं डोंगरावर जाऊन अभ्यास करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्वप्नाली सुतारचा वनवास संपला आहे दारिस्ते गावात विरनेटची सुविधा नसल्यानं मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमच शिक्षण घेत असलेल्या स्वप्नालीला ऑनलाईन लेक्वरसाठी डोंगरात झोपडं बांधून अभ्यास करावा लागत होता याबाबतची तिची बातमी आकाशवाणी बरोबरच सह्याद्री वाहिनीवरून प्रसिद्ध झाली या बातमीची दाखल प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली आणि भारत नेट प्रकल्प अंतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात ठिरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आलं आणि दुसऱ्यादिवशी स्वप्नालीच्या घरापर्यंत ओएफसी केबल टाकून स्वप्नालीच्या घरी तेरनेट सुरु करून देण्यात आलं आम्ही कणकवलीकर ग्रूपने दिलेल्या लॅपटॉपवर आणि उमेद फाउंडेशनने दिलेल्या मोबाईलवर स्वप्नालीने लगेच ऑनलाईन अभ्यास सुरु देखील केला आहे कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या उत्पादकतेमध्ये मोठी घट होण्याची शक्यता असल्यान ही तूट भरून काढण्यासाठी आणि शाधत सुधारणांच्या दृष्टीनं पूर्वपदावर येण्यासाठी व्यापक दीर्घकालीन आणि सखोल सुधारणांची नितांत आवश्यकता असल्याचं भारतीय रिझर्व बँकेन म्हटलं आहे आता कोरोनाच्या पूर्वीसारखी जगाची स्थिती असणार नाही एक नवीन जीवनशैली आणि जागतिक रचना यामधून उदयाला येईल

विविध जैवश्वेनं सीएनजी आणि विजेचा श्वेन म्हणून उपयोग करता येईल अशा पद्धतीनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण करता येऊ शकेल असं मत केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे ते काल एका ऑनलाईन चर्चासत्रात बोलत होते

म्हणूनच अपारंपरिक ब्रिनाकडे वळणं आवश्यक असून त्यामुळे फक्त खर्चच वाचणार नाही तर अर्थव्यवस्था मजवूत होण्यात आणि प्रदूषण कमी करण्यात मोलाचं योगदान मिळेल असं त्यांनी सांगितलं कच्चं तेल आणि हायड्रोकार्बन यांच्या आयातीवर देशाला प्रचंड खर्च करावा लागत असून तो कमी करण्याची नितांत गरज गडकरी यांनी व्यक्त केली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ण मंत्रालयानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला येत्या डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे मोटार बाहन कायद्याअंतर्गत येणाऱ्या या कागदपत्रांमध्ये वाहनाचं वैधता प्रमाणपत्र परवाना नोंदणी आणि तेर कागदपत्रांचा समावेश आहे

मायक्रो फायनान्सच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महिलांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते महिला किसान सशक्तिकरण परियोजना तसंच जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंमलबजावणी सुरु आहे तरीही आजही हजारो महिला मायक्रो फायनान्सच्या फेऱ्यांमध्ये अडकल्या आहेत असं त्यांनी सांगितलं

टी विभागीय कार्यालयासोबतच राज्य सरकार भव्य व्यापारी उद्योग केंद्र उभारणार आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कणकवली एस टी आगाराला भेट देवून आगाराची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली राज्यात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी जलसाठे तुडुंब भरले आहेत अमरावती जिल्ह्यातही गेले अनेक दिवस पावसाची संततधार सुरू होती

गडचिरोली जिल्ह्यातही आठवडाभरानंतर काल पावसाने उसंत घेतली काही नद्यांचा पूर ओसरल्याने महत्वाचे मार्ग सुरु झाले आहेत

एम सी